केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नक्तीअमित शहा यांनी काल सांगली जिल्ह्यात जत अक्कलकोट तसंच लातूर जिल्ह्यात सभा घतिल्या राज्यातील अपूऱ्या सिंचन योजना पूर्ण करत नदीजोड प्रकल्प अग्रक्रमानं पूर्ण क्विा जाईल असा निर्धार त्यांनी जत इथल्या सभ व्यक्त कळी तर अक्कलकोट विधानसभ ी लढाई ही सामान्य कार्यकर्त्या विरुध्द बाह्यलीची आह असं त अक्कलकोट इथल्या प्रचार सभतीम्हणाल काँग्रेस्तीआणि राष्ट्रवादी काँग्रेस्तीपक्षानं महाराष्ट्रात कायम अस्थिर सरकार ठक्कं त्यामुळं राज्याचा विकास होऊ शकला नाही अशी टीका भाजपचविष्ट्रीय कार्याध्यक्ष जपी नड्डा यांनी काल कली नाशिक इथं काल भाजप कार्यकर्त्यांच्या संमल्मात तब्रिलत होत मुख्यमंत्री दक्के फडणवीस यांनीही काल सातारा पिंपरी चिंचवड्डथं सभा घक्किया

तपास यंत्रणांचा वापर करून सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रस्त्रि अध्यक्ष शरद पवार यांनी कला आहा कारखानदारी बंद पडत आहा उर्रीजगारी वाढत असून विकास दर खालावत चालला आहा आ प्रश्नांची सोडवणूक करण्याची कुवत सत्ताधाऱ्यांमध्यनिही अशी टीकाही पवार यांनी यवतमाळ इथं कल्ती वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथंही काल शरद पवारांची सभा झाली नागप्रातील कायदा आणि सुव्यवस्थात्त बोजवारा उडाला आहक्रिशी टीका यावळी त्यांनी कली भारतीय कम्युनिष्ट पक्षाचप्रिवतः मालचंद्र कांगो यांनी काल अहमदनगर मध्यप्रित्रकार परिषद घरली उमद्वार बहिरनाथ वाकळ आंच्यासह कार्यकर्त्यांची याला उपस्थिती होती

शिवछत्रपतींनी राजधानी म्हणून निवडलेल्या रायगडासह मुरुड जंजिरा तसंच इतर काही प्रसिद्ध गड किल्ल्यांमुळे या जिल्ह्याला मानाचं स्थान आहे

महाड श्रीवर्धन अलिबागपेण पनवेल उरण आणि कर्जत या सात मतदार सघांचा या जिल्ह्यात समावेश आहे इथं यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य होतं पण कॉप्रेसचे माजी मृख्यमंत्री ए आर अंतुलेही इथलेच गेल्या काही वर्षात शिवसेना आणि राष्ट्वादी काँप्रेसचाही जोर वाढला लोकसभेत मात्र या दोघांचंही यश संमिश्रच होतं त्यामुळे विधानसभा निवडणूक च्रशीची होणार असल्याची चिन्हं आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गानू पुणे

यावळी तडोलत होतयावळी आर्मी एव्हिएशनघ्या जवानांनी शानदार संचलनाद्वारविष्ट्रपतींना मानवंदना दिली रुद्रा चस्कि घिता ध्रव या लढाऊ हळिकॉप्टरन हवाई कवायती सादर कव्विा यावछी राज्यपाल भगतसिंह कोशारी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आदी मान्यवर उपस्थित होत निर्मला सीतारामन आर्थिक विकासदरात होत असलली घट चिंताजनक असून त्यावर विविध क्षष्मि्सार प्रभावी उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आह अस केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आह मुडीजचा अंदाज जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या काल मुंबईत बोलत होत्या निदर्शन दरम्यान बँकत्तिल्या ठद्यीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी संसदृष्ट्या हिवाळी अधिवध्यात विशाष्ट्यविध्यक्क आणणार असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहात्या काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकख्या ठर्षीदारांनी भाजप कार्यालयाबाहधिकाल निदर्शनं क्वी त्या पार्वभूमीवर त्या बोलत होत्या मल्टी स्टर्ट सहकारी बँकांच्या कामकाजावर नियंत्रण आणून ठद्वीदारांच्या हिताचं रक्षण करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी अर्थसचिव आणि रिजव्ह बँक्ख्या उप गव्हर्नरांची बैठक होणार असल्याचं त्या म्हणाल्या गावित नंदरबार भारतीय महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षपदी नंदुरबारच्या खासदार डॉ हीना गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहा दुध्यातळीवरील महिलांच्या समस्या त्यावरील उपाययोजना तसंच महिला आणि बालकल्याण विभागाशी निगडीत प्रश्नावर कार्यवाही आणि शिफारस करण्याच ििधिकार या समितीला असतील

या अळ्यांची जाळी संपूर्णपणखारफुटीच्या झाडांवर पसरलक्षी आहा मागच्या दोन दिवसांपासून या अळ्या झाडावरून खाली पडत होत्या मात्र काल या अळ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यामुळखिडाखालून जाताना लोकांच्या अंगाला खाज सुटून लाल चट्टविध्याच प्रिकार समोर आल पालिक्व उस्त्यावर यणिया फांद्या छाटल्या तर काही ठिकाणी मुंग्यांची पावडर फवारणीही कल्ली मात्र या अळ्यांबाबात पालिक्किडक्रीणतीही माहिती उपलब्ध नाही

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एस

हवामान मान्सूननं काल पंजाब हरियाणा आणि दिल्लीचा निरोप घटक्का राजस्थान आणि उत्तराखंडच्या बहतांश भागातून ही तो निघून गव्ती आहा कृष्यप्रदक्षीआणि उत्तर प्रदक्षीतूनही त्यानं काल परतीचा प्रवास सुरू कल्ली

काही ठिकाणी जोरदार सरींचा तडाखा बसला आज आणि उद्याही या भागात हवामान असंच राहील